शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या आमदारांची काल सायंकाळी मुंबईत बैठक झाली या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून उद्दव ठाकरे यांची निवड झळी याच बैठकीत शिवसेना कॉंप्रेस आणि राष्ट्रवादी कॉंप्रेस सोबत आघाडीतले त्रिर घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना समाजवादी पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कामगार पक्ष लोकभारती आणि अपक्ष यांची महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली असून या आघाडीमध्ये समन्वयासाठी एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं शेतकरी शेतमजूर व्यापारी उद्योगधंदे शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती दुर्लक्षित घटकांच्या समस्या यासारख्या मुद्यांवर काम करण्यासाठी आघाडीची समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं किमान समान कार्यक्रमात नमूद क्लि आहे तत्पूर्वी सगळ्यांच्या संमतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं

त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं

चलन बाजारात आज रुपया दहा पैशांनी वधारला